याच बरोबर आयोगानं राज्याचे प्रधान ग्रह सचिव आणि ग्रप्त वार्ता विभाचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांना पदावरून हटवले आहे

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात दष्काळ निवारणासंबंधीच्या उपसमितीची बैठक झाली राज्यातील दृष्काळी परिस्थिती चारा छावणी पाणी प्रखठा रोहयो आदींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला

द्ष्काळासारख्या गंभीर प्रश्नाबाबत राज्य सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे याची माहिती देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि एन

यात औरंगाबाद नांदेड जालना हिंगोली उस्मानाबाद बीड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे

चारा छावण्याच्या अनुदानात वाढ करावी दष्काळग्रस्त भागात रोजगार हमी योजनांची कामं केली जावीत अशा मागण्या पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केल्या शिधा पत्रिकेवर धान्य मिळत नसल्याबाबत तसंच पीक विमा भरूनही नुकसान भरपाई मिळत नसल्याबाबतची तक्रार पवार यांनी केली पवार यांच्या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत तक्रारींवर अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिलं

औरंगाबाद जिल्ह्यातल्या लोणी खुर्द आणि लासूर स्टेशन इथल्या चारा छावणीची काल त्यांनी पाहणी केली त्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते

ते काल मंत्रालयात वार्ताहरांशी बोलत होते मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्त्वात आल्यानंतरच पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं शासन विद्यार्थी हिताचाच निर्णय घेईल त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अस्वस्थ होऊ नये असंही ते म्हणाले आचार संहितेचा भंग होऊ न देता विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्न करता यावेत यासाठी निवडणूक आयोगाला विनंती पत्र दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं

नैऋत्य मोसमी पाऊस यंदा नेहमीपेक्षा पाच दिवस उशीरा म्हणजे येत्या सहा जूनला केरळला पोहोचेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे पावसाच्या येण्याची ही तारीख चार दिवस मागे पुढेही होऊ शकते असं या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे

दरम्यान स्कायमेट या संस्थेनंही परवा व्यक्त केलेल्या अंदाजातही तीन दिवस उशिरा केरळमध्ये पाऊस दाखल होईल असं म्हटलं होतं

या दोघांविरूद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे

मतमोजणी प्रतिनिधींनी निश्चित वेळेच्या किमान एक तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक असून मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच बाहेर जाण्याची मुभा राहील

उमेदवारांच्या कोणत्याही प्रतिनिधीला ऐनवेळी मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नसल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं

पाझर तलाव नद्या आणि पाण्याच्या साठवणुकीचे मोठे मध्यम आणि लघु प्रकल्प पावसाळ्यात फुटू नयेत अथवा ओव्हरफ्लो होऊन गावांना धोका होऊ नये याद्रष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले

या कामात दुर्लक्ष होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावा असे निर्देश आयुक्त रमेश पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत

अच्युत बन यांच्या पुन्हा यांकीजच्या देशात ह्या प्रवासवर्णनपर प्स्तकाला ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाचा राज्यस्तरीय वाङ्मय प्रस्कार जाहीर झाला आहे पाच हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे येत्या एक जून रोजी या प्रस्काराचं वितरण होणार आहे

या जिल्ह्याच्या दहापैकी नऊ तालुक्यात दुष्काळी स्थिती असून एकूण दोन हजार आठशे शेहेचाळीस जनावरं शासनाच्या चारा छावण्यांमध्ये आहेत यापैकी आटपाडी तालुक्यातल्या तडवळे आणि आवळाई इथल्या चारा छावण्यांमध्ये हे खाद्य पाठवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

टी किंवा आर आर बीटी या नावानं ओळखलं जाणारं अनधिकृत बीटी बियाणं शेतकऱ्यांनी वापरू नये असं आवाहन धुळ्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे बंदी असलेल्या या बियाण्याची साठवणूक किंवा विक्री केल्यास पाच वर्षे शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे हे बियाणं विकण्यास शासनाची मान्यता नसली तरी ग्लॉयफोसेट या तणनाशकाला ते प्रतिकारक्षम असल्याने शेतकरी याकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे